इथेनॉलच्या खरेदी प्रक्रियेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षाही अधिक वेगानं रुळावर येत असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराची रणध्माळी

मंत्रीमंडळ निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली इथेनॉलच्या खरेदी प्रक्रियेला या बैठकीत मान्यता देण्यात आली या आधी देशभरात इथेनॉलला एकच दर दिला जात होता मात्र आता नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेल्या इथेनॉलचा प्रतवारीनुसार वेगवेगळा दर असेल

देशातल्या धरणांची दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या दूसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्री मंडळाच्या अर्थ विषयक समितीनं मंजुरी दिली असल्याचं शेखावत यांनी यावेळी सांगितलं

पंतप्रधान भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षाही अधिक वेगानं रुळावर येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सरकारनं अलीकडेच कामगार क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे उत्पादन आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांचा विकास दर वाढण्याबरोबरच त्यातून मिळणारा परतावाही वाढण्यास मदत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे सरकारनं केलेल्या या सुधारणा म्हणजे नव भारताचा बाजारपेठ आणि बाजारपेठेच्या ताकदीवर विश्वास असल्याचा जगाला दिलेला संकेत आहे भारत उत्पादन क्षेत्रात जगातला अग्रेसर देश व्हावा यासाठी सरकारनं भक्कम पायाभरणी केली आहे असं सांगून सरकारनं हाती घेतलेलं सुधारणांचं सत्र यापुढेही कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं

या साथीच्या प्राथमिक टप्प्यातच सरकारनं पुढाकार घेऊन त्वरेनं पावलं उचलल्यामुळे या साथीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पूर्वतयारी करण्यास आणि कोविडचा मृत्यू दर कमी राखण्यास मदत झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे कोविडवर लस आल्यानंतर देशातल्या सर्वांना ती उपलब्ध करून दिली जाईल कोणीही त्यामध्ये मागे राहणार नाही याचीही योग्य काळजी घेतली जाईल असंही ते म्हणाले

ईद शुभेच्छा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्या साजऱ्या होत असलेल्या मिलाद उन नबी अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रेम आणि बंधुतेचा संदेश देऊन जगाला मानवतेचा मार्ग दाखवला समानता आणि सलोखा जपणारा समाज निर्माण व्हावा अशी त्यांची इच्छा होती प्रेषितांनी दिलेल्या शिकवणुकीनसार प्रत्येकानं समाजाच्या भल्यासाठी काम करावं देशात शांतता आणि एकोपा राखावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे अमेरिका निवडणक अमेरिकी अध्यपदासाठीच्या राष्ट्रीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे सीएनएन या वाहिनीनं घेतलेल्या कल चाचणीचे अहवाल काल प्रसिद्ध करण्यात आले

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत बायडन यांना मतदारांचा पाठिंबा आणखी वाढण्याची शक्यताही या सर्वेक्षणातून पुढे आली आहे बिहार बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे

प्रचारासाठी रिंगणात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे मुख्य प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी आज सिवन जिल्ह्यात दरौंदा इथं प्रचारसभा घेतली भाजपचे धर्मेंद्र प्रधान आणि नित्यानंद राय या नेत्यांच्याही आज सभा झाल्या तर मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नीतीशकुमार यांनी वाल्मिकीनगर इथं जाहीर सभेला संबोधित केलं काँग्रसचे नेते सचिन पायलट यांनी आज पाटणासाहिब आणि बांकीपूर इथं प्रचारसभा घेतल्या एमईए लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील वाटाघाटी यापुढेही सुरु ठेवण्याबाबत भारत आणि चीनची सहमती झाली आहे

दोन्ही देशांमधील मतभेदांचं तंट्यात रुपांतर होऊ न देता दोन्ही देशांच्या नेत्यांनी सामंजस्यानं काढलेल्या मार्गाची अंमलबजावणी करण्यासही उभयपक्षी मान्यता असल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं लष्कर भारतीय लष्करानं आज आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत आणखी एक पाऊल पुढे टाकलं

ए आय हे मोबाईल एप्लिकेशन लष्करानं तयार केलं आहे या एप्लिकेशनच्या माध्यमातून एंड्रॉइड मोबाइल फोनद्वारे सुरक्षित संभाषण आणि व्हीडियो कॉलिंगही करता येणार आहे तसंच सुरक्षितपणे संदेशही पाठवता येऊ शकतील हे अॅप्लिकेशन व्यावसायिक पद्धतीनं सध्या उपलब्ध असलेल्या व्हाट्सअॅप टेलीग्राम यासारख्या संवाद माध्यमांसारखं आहे यात गरजेनुसार आवश्यक सुधारणाही करता येऊ शकतात सीईआरटीशी संबंधित लेखा परीक्षक आणि लष्कराच्या साइबर विभागानं काटेकोर परीक्षण केल्यानंतर याला मान्यता दिली आहे

यापूर्वी जाहीर करण्यात आलेली निविदा दाखल करण्याची मुदत उद्या संपणार होती एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या निकषात काही सुधारणा करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्ली इथं याबाबत माहिती देताना सांगितलं

राज्य मंत्रीमंडळ महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली

सार्वजनिक बांधकाम विभागातला विद्युत शाखेच्या नव्या आकृती बंधालाही यावेळी मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र राज्यात कायम वास्तव्याला असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेच्या करमाफी संदर्भातल्या दोन्ही योजनांचं एकत्रिकरण करून त्याला बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असं नाव देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी भरमसाठ रकमेची वीजबिलं आली आहेत त्या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती मनसेच्या शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांना केली तसंच या मागणीचं निवेदनही त्यांना दिलं आहे वाढीव वीजबिलासंदर्भात राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी अद्याप काहीही हालचाल केली नसल्याचा मुद्दाही आपण राज्यपालांपुढे उपस्थित केल्याचं राज ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं छत्तीसगढ माओवाद छत्तीसगडमधील बस्तर विभागात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एका महिला माओवाद्याला ठार करण्यात आलं पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विशेष कृती दल कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव सुरक्षा दल यांच्याकडून चिंतागुफा प्रांतातील सुकमा जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली घटना स्थळावरून पोलिसांनी एक बंदूक आणि तंबू उभारण्याचं साहित्य जप्त केलं

शिवशंकर यांना कोची इथल्या मुख्य सत्र न्यायालयानं आज सात दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली सोने तस्करी प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली शिवशंकर यांना काल ईडीनं तिरुवअनंतपूरम इथून ताब्यात घेतलं होतं ते या प्रकरणातले पाचवे संशयित आरोपी आहेत निधन गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल याच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे केशुभाई पटेल यांनी अनेक दशकं अत्यंत समर्पित भावनेनं जनतेची सेवा केली त्यांच्या निधनानं देशानं एक महान नेता गमावला आहे अशा शब्दात रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत तर कृषी क्षेत्रातल्या सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी केशुभाई पटेल यांनी मोठा संघर्ष केल्याचं एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर केशुभाई पटेल यांच्या निधनानं आपली वैयक्तिक हानी झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे गुजरातमधल्या प्रत्येक नागरिकांच्या सबलीकरणासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या कल्याणासाठी ते झटले असं मोदी यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पटेल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आय पी एल आय पी एल क्रिकेट मालिकेत आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांत होत आहे चेन्नई सुपर किंग्ज संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला